तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा ठळक बातम्या टाकटी चक्रीवादळाच्या तीव्रतेत वाढ मंगळवारपर्यंत ते गुजरात किनाऱ्यावर पोहोचण्याचा अंदाज महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यापासून एवढंच अंतर राखत उत्तरेच्या दिशेनं वाटचाल करत आहे

तोपर्यंत संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी पूर्णत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत किनाऱ्याला धडक दिल्यानंतर वादळ द्वारका कच्छ पोरबंदर जुनागड गीर सोमनाथ आणि जामनगर जिल्ह्यात मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे

या वादळाच्या प्रभावामुळे आज कोकणात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सर्वत्र पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते

टाक्टी चक्रीवादळाच्या परिणामी दक्षिण कोकणात काल मुसळधार पाऊस पडला काही ठिकाणी आंबा बागांचं नुकसान झालं असल्याचं आमच्या रत्नागिरीच्या बातमीदारानं कळवलं आहे

या भागात रात्रीच वादळाचा प्रभाव जाणवायला सुरूवात झाली

प्रशासनानेही खबरदारी घेत मानववस्ती आणि पशुधन स्थलांतर करण्याबाबत सूचना केल्या आहेत

चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर रत्नागिरी गुहागर दापोली आणि मंडणगड या पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेनं जाणार आहे त्यामुळे या तालुक्यांमध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली कौलारू आणि पत्र्यांची घरं तसंच कच्च्या घरांतल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं चक्रीवादळ राजापूर तालुक्यातल्या आंबोळगड साखरीनाटे परिसरात आज रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणार आहे पूर्णगडमध्ये एक वाजता रत्नागिरीला चार वाजता मालगुंड गणपतीपुळे परिसरात संध्याकाळी सहा वाजता रात्री अकरा वाजल्यानंतर गुहागर तालुक्यात तर सोमवारी पहाटे चार वाजता दापोली आणि मंडणगड तालुक्यांकडे वादळ सरकणार आहे त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्याजवळून हे वादळ जाणार असलं तरी किनाऱ्यापासूनचं त्याचं अंतर वाढणार आहे तिथेही जिल्हा प्रशासनानं सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत

रायगड जिल्ह्यात वादळाचे परिणाम कालपासूनच जाणवायला लागले असून समुद्रात जोरदार लाटा उसळत आहेत काल महाड पोलादपूरसह दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढलं रायगडनंतर उद्या मुंबई ठाणे आणि पालघर मध्येही वादळाचा प्रभाव जाणवेल

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता चक्रीवादळ टाकटीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यं आणि केंद्रीय मंत्रालयांच्या यंत्रणांची किती सज्जता आहे याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला राज्य सरकारांद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाईल याची खात्री करण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले वीज दूरसंचार यासारख्या सर्व अत्यावश्यक सेवांची देखभाल आणि हानी झाल्यास तत्काळ भरुन काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

चक्रीवादळ टाकटीच्या पार्श्वभूमीवर तयारीचं मूल्यांकन करण्यासाठी कॅबिनेट सचिव सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या संपर्कात आहेत केंद्रीय गृह मंत्रालय अहोरात्र परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे किनारपट्टीवरील सर्व राज्यांना आपत्ती निवारण निधीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला आहे

वस्तु आणि सेवा कराचे परतावे देण्यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा कर मंडळानं एक विशेष मोहिम कालपासून सुरु केली आहे

सर्व प्रलंबित जी एस टी परताव्यांचे दावे या काळात प्राधान्यानं निकाली काढले जातील असं मंडळानं सांगितलं आहे

मुख्य आयुक्त आणि केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे मुख्य आयुक्त यावर लक्ष ठेवणार असून आवश्यक तिथे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील

स्थानिक कंटेनमेंट धोरणाची अंमलबजावणी आणि ग्रामीण भागांमध्ये ऑक्सीजनचं योग्य रितीनं वितरण करण्यासही त्यांनी सांगितलं आहे पंतप्रधानांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत कोविड आणि लसीकरण स्थितीवर चर्चा केली या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हा निहाय परिस्थिती चाचणी क्षमता ऑक्सीजनची उपलब्धता आरोग्य निगेच्या पायाभूत सुविधा आणि लसीकरणाचं नियोजन यांच्याविषयी तपशिलवार माहिती दिली चाचणी पॉझिटीव येण्याचा दर उच्च असलेल्या राज्यांमध्ये विशेषतः स्थानिक कंटेनमेंट धोरण आखणं नितांत गरजेचं आहे असं सांगून मोदी यांनी चाचणीचं प्रमाण वेगानं वाढवण्याच्या सूचना केल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जैन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून आदरांजली वाहिली आहे जैन यांचे लेखन त्यांनी लिहिलेले स्तंभ वाचणे ही एक पर्वणीच होती अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त करत पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचं योगदान निर्भीड लेखन आणि स्पष्टवक्तेपणा नेहमीच स्मरणात राहील असंही कोविंद यांनी म्हटलं आहे जैन यांच्या निधनानं पत्रकारिता क्षेत्राचं न भरून येणारं नुकसान झालं आहे अशा शब्दात पतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार एका हत्येप्रकरणी सध्या फरार असून दिल्ली न्यायालयाने त्याच्याविरोधात काल अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे यापूर्वी दिल्ली पोलिसांनी सोमवारी सुशीलविरूद्ध लूक आऊट नोटीस बजावली होती भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या सुशीलला छत्रसाल स्टेडियमवर विशेष सेवा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून तिथे त्याचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सागर धनकर याच्याबरोबर भांडण झाल्याचा आरोप आहे

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटात राफेल नदाल याचा सामना आज नोवाक जोकोविच याच्याशी होणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार